मन की बात गेलं संपूर्ण वर्ष आपण संयमानं आणि साहसानं संकटाचा सामना केला आता येणाऱ्या काळात नव्या आशा आकांक्षा बाळगत नवतेच्या मार्गानं कठोर परिश्रमातून संकल्पसिद्धीसाठी सज्ज व्हा असं वाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून केलं एकमेकांच्या बऱ्या वाईट अनुभवातून बोध घ्यावा त्यातून जगण्याची नवी उमेद मिळावी हीच तर मन की बात असं सांगतच पंतप्रधानांनी आजच्या मन की बात ची सुरूवात केली आणि जलबिदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः थेंबा थेंबांनीच घडा भरतो छोट्या छोट्या प्रयासांनीच संकल्पसिद्धी होते या वर्षाच्या लक्ष्यपूर्तीसाठी एकजूटीनं प्रयत्न करत राहण्याच्या आवाहनानं आपल्या या संवादाची सांगता केली सुरूवातीच्या पराभवानंतर खचून न जाता भारतीय क्रिकेट संघानं जिद्दीनं संघर्ष करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयश्री खेचून आणली या विजयाचा दाखला देत खेळाडूंचं अभिनंदन करतानाच त्यांचा हा संघर्ष आणि त्यांनी दाखवून दिलेली संघशक्ती देशासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून केलं नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांचा उल्लेख करून विविध क्षेत्रात मोलाचं काम करणाऱ्या या पुरस्कारांच्या मानकऱ्यांबाबत त्यांच्या कार्याबाबत जाणून घ्या असं आवाहन मोदी यांनी केलं बघा त्यातून तुम्हालाही काही प्रेरणा मिळेल असं ते म्हणाले यंदा स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष सुरू होतं आहे त्यानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांशी संबधित ठिकाणांना भेटी द्या त्यांचं कार्य जाणून घ्या असं आवाहन पंतप्रधानांनी तरूण पिढीला केलं आहे सर्व भाषांमधील युवा लेखकांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल त्याबाबत अधिक माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळेल असं ते म्हणाले कोरोनावरील स्वदेशी लस आता आत्मनिर्भर भारताचं प्रतिक बनली आहे असं सांगून या संकटकाळात भारत आज जगाला मदत करू शकतो आहे कारण औषधं आणि लसींबाबत भारत सक्षम आहे तो जेवढा अधिक सक्षम होईल तेवढी तो मानवतेची सेवा अधिक करेल त्यामुळे जगाला लाभच होईल असा निर्वाळा पंतप्रधानांनी मन की बात मधून दिला साथियो इस वैक्सीनेशन कार्यक्रम में आपने एक और बात पर अवश्य ध्यान दिया होगा संकट के समय में भारत द्रुनिया की सेवा इसलिए कर पा रहा है क्योंकि भारत आज दवाओं और वैक्सीन को लेकर सक्षम है आत्मनिर्भर है यही सोच आत्मनिर्भर भारत अभियान की भी है भारत जितना सक्षम होगा उतनी ही अधिक मानवता की सेवा करेगा उतना ही अधिक लाभ दूनिया को होगा कोरोनाविरुद्ध भारतानं दिलेल्या लढ्यानं जगासमोर एक आदर्श निर्माण केला

कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत नवं तंत्रज्ञान अंगिकारलं जातं आहे कृषी क्षेत्राच्या आध्रुनिकीकरणासाठी सरकार वचनबद्द आहे त्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत या दिशेनं सरकारचे प्रयत्न जारी राहतील अशी ग्वाही आजच्या मन की बातमधून पंतप्रधानांनी दिली

फास्टॅगमुळे आता टोलनाक्यांवर कमी वेळ लागतो

त्यामुळे फास्टॅग वापरा वेळ आणि इंधन दोन्ही वाचवा असं आवाहनही पंतप्रधानांनी आज मन की बात च्या माध्यमातून केलं

सर्वांनीच यात आपलं योगदान द्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली माय जीओव्ही या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री आणि केरळच्या पलक्कड इथले प्रल्हाद राजगोपालन यांनी मन की बात मध्ये रस्ते सुरक्षेविषयी चर्चा करावी असा आग्रह केल्याचं मोदी नमूद केलं

रस्ते अपघात केवळ आपल्याच देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे आज भारतात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं

महिला वैमानिकांनी घडवलेला इतिहास जबलपूर जिल्ह्यात राईस मिल बंद पडल्यानं बेरोजगार झालेल्या महिलांनी तीच मिल विकत घेऊन चालवल्याची यशकथा बुंदेलखंडात स्ट्रॉबेरी पिकवण्याचा प्रयोग हस्तकलांना प्रोत्साहनासाठी सुरू असलेले प्रयत्नपर्यावरण आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रयासांचे दाखले सुदूर दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात होत असलेला योग प्रसार अशा अनेक प्रेरक घटनांचे दाखले आजच्या मन की बात मध्ये होते

यावर्षीचा अर्थसंकल्प प्रथमच केवळ डिजिटल स्वरुपात उपलब्ध राहणार असून तो ऍपवरच पाहता येऊ शकेल याबाबतचा हा अधिक वृत्तांत एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातला हा पहिला अर्थसंकल्प अनेक कारणांसाठी महत्वाचा ठरणार आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प देशाच्या चमकदार आर्थिक प्रगतीला रोखणाऱ्या कोविड महासाथीवर नियंत्रण मिळवण्याच्या निर्णायक टप्प्यावर येतो आहे पंत आणि पुजारा यांच्या फलंदाजीच्या समान कौशल्य सोबत वित्तीय काटेकोरपणा आणि सरकारी खर्च वाढविण्यासाठी क्रांतिकारी सुधारणांच न्याय्य मिश्रण असे उपाय आर्थिक सर्वेक्षणात सुचवण्यात आले आहे यामध्ये एकीकडे समयोचित आणि अग्रिम निर्णयांनुळे महासाथीच्या परिणामी आलेल्या आर्थिक मंदीला देश टाळू शकला तर दुसरीकडे या अंदाजपत्रकातून पुढील प्रगतीचा आलेख गाठण्यासाठी आखणी करावी लागणार आहे आरोग्य पायाभूत सुविधा निर्मिती आणि सेवा क्षेत्रांसाठी अधिक सार्वजनिक खर्चाद्वारे सरकार पाठबळ देईल हे सर्वेक्षणात उघड झालंच आहे पण कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्थेला कोणती लस या अंदाजपत्रकातून टोचली जाणार आहे ते पाहावं लागेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे व्यंकय्या नायडू अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष व्यकप्या नायडु यांनी आज राज्यसभेतल्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली राज्यसभेच कामकाज सुरळीत चालावं म्हणून सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं सदनात सकारात्मक चर्चा विचारमंथन व्हावंअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सर्व पक्षांनी त्याला अनुमोदन दिलं विविध मंत्रालयांच्या मागण्यांवर संसदीय समितीला विचार आणि चर्चा करता यावी म्हणून अधिवेशनाचं पहिल्या आणि द्सऱ्या सत्राच्या मध्ये असलेल्या कालखंडाच्या वेळा पत्रकात बदल केला जाणार आहे पोलिओ देशभरात आज पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली पोलिओ प्रतिबंधक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते काल संघ्याकाळी पाच वर्षाखालील बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

आरोग्य कर्मचारी दोन कोटी घरांना भेट देऊन ही मोहीम राबवणार आहेत

मेट्रो स्थानक बंद करण्यात आली आहेत द्रकानं आणि उपाहारगृहही बंद राहणार असून अनेक रस्त्यावरील वाहतूक वळवली जाईल सुमारे चार हजार निदर्शकांची धरपकड करण्यात आली आहे नाव्हाल्नी सध्या अटकेत असून त्यांना समर्थन देण्यास बंदी करण्यात आली आहे प्रब्द्ध भारत देशात शतकानुशतक नांदत आलेल्या भारतीय संस्कृतीची जाणीव स्वामी विवेकानदांना होती आणि सामाजिक आणि राजकीय सीमांच्या पलीकडे असलेल्या जागृत भारत निर्मितीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं असा प्रतिपादन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज केलं

प्रबूद्ध भारत ह्या त्यांनी ठेवलेल्या नावातच त्यांचं स्वप्न स्पष्ट होतं असं ते म्हणाले स्वामीर्जीच्या काही लेखनाचा उल्लेख करत त्यांनी गरिबांच्या उत्थानासाठी करायच्या प्रयत्नांची माहिती दिली गरीब बँककडे जाणार नाहीत पण बैंका गरीबांपर्यंत पोहोचायला पाहिजे या स्वामीर्जीच्या कल्पनेप्रमाणेच जनधन योजना सुरू केल्याचं मोदी यांनी सांगितलं आयुष्मान भारत किंवा प्रधानमंत्री सुरक्षा योजनाही त्या प्रमाणेच आहेत रस्ते शिक्षण तंत्रज्ञान गरीबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असं ते म्हणाले जावडेकर महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार विविध योजनांद्वारे उपाययोजना करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितलं राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिभित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आपल्या समाजात आजही प्रुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे महिलांवर अत्याचार केले जात आहेत आणि म्हणूनच राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्याचं महत्त्व आहे महिला आयोग कोविड योद्ध्या महिलांचा सत्कार करत असल्याबद्दल त्यांनी आयोगाचं कौतक केलं

त्यांच्या हाउस ऑफ द रायशिंग सन आणि इतर गाण्यांनी विक्रीचे उच्चांक गाठले आणि अनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं

पण कोरोनाविरुद्धचा हा यशस्वी लढा आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार